खासदार नरेंद्र सवाईकर यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली यावेळी जवळपास पाच हजार बुथ कार्यकर्ते हजर राहतील असं त्यांनी सांगितलं

देशाचा विकास आणि देशातल्या जनतेसाठी सतत काम करत राहणं हेच भाजपाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल सिल्वासा बें जाहीर सभेत बोलत होते यावेळी त्यांनी संयुक् विरोधी आघाडीवर टीका केली ज्यांनी आजपर्यंत लोकशाहीची थट्टा केली तेच आज लोकशाही वाचवण्याची भाषा बोलत आहेत अशी टीका प्रधानमंत्र्यांनी विरोधकांवर केली

विरोधी पक्षांची ही आघाडी आपल्या विरोधात नसून ती जनतेच्या विरोधात आहे विरोधी पक्षांमध्ये कुठेच एकमत दिसत नाही मात्र जागा वाटपाबाबत त्यांच्यात जोरात चर्चा सुरु आहेत असा टोला त्यांनी लगावला काळ्या पैशाविरोधी मोहिमेमुळे आपण अनेकांचे शत्रू झालो आहोत मात्र त्याचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही असं मोदी म्हणाले जनतेच्या पैशांची लूट थांबवण्यासाठीच सरकारनं ही मोहिम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं

यानंतर सीतारामन त्रिची इथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोईम्बतूर संरक्षण संशोधन केंद्राचं उद्वाटन करतील

ते काल मुंबईत दैशातल्या पहिल्या भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्राहलयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते

फिल्म पायरसीचा प्रश्न हा चित्रपट उद्योगासाठीचा एक महत्त्वाचा प्रश्न असून त्यांच्या सर्जनशिलतेचा तो अवमान असल्याचं मोदी म्हणाले

ज्यामुळे चित्रपटगृहात चित्रपटांचं अवध्यचित्रिकरण हा दंडनीय अपराध ठरणार हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या हजीरा इथं लार्सन अण्ड टुब्रो द्वारा सुसज्ज शस्वास्त्र यंत्रणा संकुलाचं लोकार्पण केलं

नवसारी इथं उभारण्यात येणा या निराली कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी देखील मोदी यांच्या हस्ते झाली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सिल्वासातल्या सायली इथं वद्क्कीय महाविद्यालयाची पायाभरणी केली

भ्रष्टाचार विरोधी लढ्याला काही लोकांचा विरोध असला तरी हा लढा कोण्याएका सरकारच्या विरोधात नसून तो भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचं मोदी यांनी स्पष्ट केलं दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणं हीच त्यांच्या सक्षमीकरणाची पहिली पायरी ठरेल असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे भगवान महावीर विकलांग समितीनं हैदराबाद श्विं आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ते काल बोलत होते कोणालाही परस्परात भेदभाव करण्याचा अधिकार नाही असंही ते म्हणाले दिव्यागाचं सक्षमीकरण करणं ही संपूर्ण समाजाची व्यक्तीची तसंच संस्थांची एकत्रित जबाबदारी आहे असंही नायडू यांनी सांगितलं

आगामी सात ते आठ वर्षात भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकी डॉलर होईल असं केंद्रीय वाणिज्य आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे ते काल गांधीनगर क्वे व्हायव्रंट गुजरात परिषदेत निर्यातीबाबत आयोजित संमेलनात बोलत होते उत्पादन सेवा आणि कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करुन हे उद्दिष्ट साध्य करायची योजना आपल्या विभागानं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं आफ्रीका आणि लॅटिन अमेरिकी देशांबरोबर भारत निर्यातीत वाढ करु शकतो असं ते म्हणाले

ईशान्य फ्रंटीयर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रणब ज्योती सर्मा यांनी काल आकाशवाणीच्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम सुरु असून अनेक शहरं याआधीच जोडल्याचं त्यांनी सांगितलं बारपेटा ही धार्मिक नगरी रेल्वेनं जोडण्याच्या दृष्टीनं सर्वेक्षण येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल असं ते म्हणाले

जम्मू कश्मीर मधल्या कुलगाम जिल्ह्यात यारीपोरा पोलीस स्थानकावर काल दहशतवाद्यांनी हातबाँब टाकून हल्ला केला यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितलं

अमेरिकेनं कॅलिफोर्निया तळावरुन काल हेर उपग्रहाचं प्रक्षेपण केलं

या मोहिमेबाबत त्वेर माहिती जाहीर झाली नसून राष्ट्रीय शत्रू विरोधी कारवाई कार्यालयावर अमेरिकी गुप्तचर उपग्रहांच्या प्रक्षेपणाची जबाबदारी असते खुल्या प्रवर्गात आर्थिक मागास घटकाला सरकारी नोक यात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हिमाचल प्रदेशच्या मंत्रिमडळान घेतला आहे काल शिमला िं झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला

राष्ट्रपतीनीही या विधेयकाला मंजुरी दिली आहे प्रसिद्ध संशोधक भारतरत्न सी एन राव यांना पहिला शेख सौद आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे संयुक्त अरब अमिरातीच्या सेंटर फॉर अँडव्हान्स मटेरियल्स या संस्थेकडून महत्त्वाच्या संशोधनासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे एकमतानं हा पुरस्कार प्राध्यापक सी एन राव यांना देण्याचं निश्वित केल्याचं जवाहरलाल नेहरु सेंटर फॉर एडव्हान्स साडीफिक टिचर्स या संस्थेनं म्हटलं आहे स्मृतीचिन्ह आणि एक लाख अमेरिकी डॉलर असं या पुरस्काराचं स्वरुप आहे खेलो डिया युवा स्पर्धेची आज पुण्यात सांगता होणार आहे